राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित अर्थतज्ज्ञए विशेषज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन आवश्यक आहे त्यादृष्टीनं तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वित्त आणि नियोजन विभागास दिले

काँग्रेसचे वरिश्ठ नेता तसंच माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना आईएनएक्स मिडीया भ्रश्टाचार प्रकरणी काल रात्री सीबीआयनं त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आज त्यांना विषेश सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यावर सुनावनी सुरू आहे केंद्रीय अन्वेशण विभाग सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय ईडी या दोन्ही यंत्रणा वैयक्तिक सूड घेण्याचे विभाग म्हणून वापरले जात असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे आयएनएक्स मीडिया प्रकरणातले अन्य अनेक आरोपी मोकाट असताना चिदंबरम यांना मात्र कोणताही कायदेषीर आधार नसताना अटक केल्याचा आरोपही सुरजेवाला यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्स संयुक्त अरब अमिरात आणि बाहरीन या तीन देषांच्या दौऱ्यावर रवाना झाले या देषांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक मंजवूत होतील तसंच नवीन क्षेत्रात सहकार्य वाढेल अषी आषा या दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधानांनी व्यक्त केली पंतप्रधान आज फ्रान्सला पोहोचणार असून ते फ्रान्सचे राश्ट्रपती इमॅन्युअल मैक्रा यांची भेंट घेणार असून त्यांच्याषी आंतरराश्ट्रीय दहषतवाद या विशयावर चर्चा करणार आहेत तसंच पंतप्रधान फिलीप यांचेसोबतही चर्चा करणार आहेत

त्यानंतर पंतप्रधान बाहरीनलाही प्रथमच जाणार आहेत जम्मू आणि काष्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल श्रीनगर इथं उच्चस्तरीय बैठकीत जम्मू काष्मीर आणि लदाख इथल्या कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला या बैठकीत गाव वापसी या अभियानाच्या प्रगतिचाही आढावा घेतला या अंतर्गत पंचायतच्या योजनेसाठी प्रत्येक जिलहा आणि विभागाला पाच कोटी रूपये देण्याचे निर्देषही राज्यपालांनी दिले

आरोग्य सुरक्षा आणि समाज कल्याण इत्यादी विशयांवर विचार विमर्ष करण्याचे केंद्र आणि राज्यांसाठी एक व्यासपीठ आहे या बैठकीत महाराश्ट्र गुजरात गोव्यातील मुख्यमंत्री तसंच दादरा नगरहवेली आणि दमन दीव इथले प्रतिनिधी सहभागी होत आहेत पंतप्रधान किसान मानधन ही योजना अल्प आणि अत्यल्प भूधारक असलेल्या अधिकाधिक षेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देष राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले पालघर इथं पंतप्रधान किसान मानधन आणि पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा त्यांनी घेतला पंतप्रधान किसान मानधन ही ऐच्छिक आणि अंषदायी निवृत्ती वेतन योजना असून या योजनेअंतर्गत षेतक यांना दरमहा तीन हजार रूपये मिळणार आहेत तसंच पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत गरीब रूग्णांना निःषुल्क वैद्यकीय सेवा मिळणार असुन जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त षेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ कैलास षिंदे यांनी केलं आहे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढून उत्पादनात वाढ करण्याच्या दृश्टीनं व्यावसायिकरणाचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याचं नागपूरच्या संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क विभागाचे अधिकारी ग्रप कॅप्टन बी

पांडे यांनी म्हटलं आहे आयध निर्माण कारखाना मंडळाचे खाजगीकरण होत नसन त्यामुळ कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना कोणताही धोका नाही

मंडळाच्या व्यावसायिकीकरणाची गरज फार पूर्वीपासून जाणवली होती

कारखान्यातील उत्पादनांचा दर्जा जास्त उत्पादन खर्च तसंच उत्पादनात अद्ययावत आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर न असणे हे काही महत्वाचे मुद्दे अनेक वर्शांमध्ये आढळून आले यामध्ये सुधारणा करण्यासाठी व्यावसायिकीकरणाचा प्रस्ताव पुढं करण्यात आला षस्त्र आणि दारूगोळा आयात कमी करण्यावर भर लढाऊ कार्यक्षमतेत वाढ करून वेळेवर उत्पादनांचं वितरण करणं असे प्रमुख बदल यामुळं अपेक्षित आहेत अषी माहिती नागपूरच्या संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क विभागाचे अधिकारी ग्रूप कॅप्टन बी बी पांडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिदधीसाठी आणि ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ बँन्ड एम्बेसिडर म्हणून काम करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली स्वच्छ भारत मिशनच्या ग्रामीण ऑडिओ व्हिडीओ जाहिरातीचे प्रकाशन लोणीकर आणि सिने अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थितीत झालं यावेळी पाणी प्रवठा आणि स्वच्छता विभागाचे अपर म्ख्य सचिव श्यामलाल गोयलए अभिनेत्री निर्मिती सावंत उपस्थित होते

सिने अभिनेते अशोक सराफ यांनी ग्रामीण स्वच्छतेसाठी जनतेसोबत विविध माध्यमातून संवाद साधण्यासाठी कायम तत्पर राहील असं यावेळी सांगितलं अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात असलेल्या कामगारांसाठी आता अमरावती येथे विभागीय कामगार उपय्क्त कार्यालय निर्मिती करण्यास राज्य शासनानं मंजूरी दिली कामगार विभागानेनं हा शासन निर्णयही जाहीर केला आहे

यामुळं अमरावती विभागातील अमरावतीए यवतमाळए वाशीमए अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात असलेल्या अनेक अडचणींना तोंड दयावे लागत होते

याकरिता सर्व तहसीलदारए गटविकास अधिकारीए तालुका कृषि अधिकारी यांनी समन्वयानं काम करून जास्तीत जास्त लाभार्थी नोंदणीसाठी प्रयत्न करावेतए अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज वाकाटक सभाग़हात झालेल्या बैठकीत दिल्या महाराश्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात चौकषी सुरू केली त्यांचे कुटुंबीयही राज ठाकरे यांच्यासमवेत कार्यालयात हजर झालेत ईडीनं कोहीनूर मिल गैरव्यवहार प्रकरणी ठाकरे यांना नोटीस बजावून चौकषीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत उद्या भंडारा जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत

यंदाच्या राज्य सांस्कृतिक प्रस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज मुंबई इथं केली तावडे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने खालील मान्यवरांची या प्रस्कारासाठी निवड केली आहे नाटक विभागासाठी सतीश प्ळेकरए कंठ संगीतासाठी कमल भोंडेए उपशास्त्रीय संगीतासाठी मंगलाताई जोशीए मराठी चित्रपटासाठी मनोहर आचरेकरए कीर्तनासाठी तारा राजाराम देशपांडेए शाहिरीसाठी शाहीर अंबादास तावरेए नृत्यासाठी रत्नम जनार्धनम्ए आदिवासी गिरीजनसाठी नीलकंठ शिवराम उईकेए वाद्यसंगीतासाठी अप्पा वढावकरए तमाशासाठी हसन शहाब्द्दीन शेखए लोक कलेसाठी लताबाई स्रवसे आणि कलादानसाठी सदाशिव देवराम कांबळे यांना हा प्रस्कार घोषित करण्यात आला आहे